सरकारनं या अधिवेशनानिमित्त काल दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती कॉप्रेस नेते आनंद शर्मा गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी कॉप्रेसचे शरद पवार भाकपचे डी राजा आदि नेते या बैठकीला उपस्थित होते दोन्ही सदनांमधील कामकाज सुरळीत चालावं म्हणून सर्व राजकीय पक्षानी सहकार्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केलं सर्व पक्षीय नेत्यांनी सहकार्याचं आश्वासन दिल्याचं संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं विधी मंडळ कामकाज मुंबईत अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम नाणार प्रकल्प अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा इत्यादी प्रशांवरून काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बरीच चर्चा झाली विधिमंडळातल्या बातम्या देताहेत मृदूला घोडके मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेलतेवढा राज्य शासन देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितले आदिवासी विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेत आहे अशी माहितीही त्यांनी दिली

राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये हिमोफिलियासाठी औषधांचा पुरवठा उपलब्ध आहे अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल विधानसभेत दिली विधान परिषदेतल्या कामकाजात कोकणातील नाणार प्रकल्पाला सर्वांचा विरोध असेल तर लादला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जेवणाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत देण्यात येईल असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले शेतकऱ्यांची कृषी पंप व पाणीपुरवठा योजनेची थकबाकी रक्कम हप्त्याने भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले

विधिमंडळ जोड दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणं ही सरकारची भूमिका असून पुढच्यावर्षी पासून उस्मानाबाद जिल्ह्यात आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानपरिषदेत केली दूध आंदोलन राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे दुधाचे टॅकर अडवण्याचे प्रकार सुरु असून लाखो लिटर दुध ओतून देण्यात येत आहे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातून विदर्भात जाणारे पाच हजार लीटर दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल सिंधी इथं सांडून दिलं बुलडाणा तसंच सोलापूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दुधाच्या टँकरची तोडफोड करण्यात आली ग्रामीण भागात रस्त्यावर दृध फेकून दिल्यानं ठिकठिकाणी दुधाचा चिखल झाला आहे काल पंढरपुरात द्रध पंढरीचे टेम्पो अडवून त्यामधील दूध पाकीटे रस्त्यावर फेकण्यात आली द्धाचा टँकर अडवणाऱ्या दोन व्यक्तींना काल साताऱ्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतलं

गुजरात मधून दूध आणू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या अमूल कंपनी इथं दिला

नाशिक जिल्ह्यात मात्र काल आंदोलन झालं नाही

राज्यसरकार चर्चेसाठी कधीही तयार असल्याचा पुनरुच्चार दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी काल विधानपरिषदेत केला दरम्यान काल दिल्ली आणि नागप्रात दुध प्रशावर झालेल्या बैठकांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही आज नागपुरात पुन्हा बैठक अपेक्षित आहे

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीनं दिल्लीत आयोजित विविध राज्यांच्या महिला आणि बाल विकास मंत्र्यांची परिषद झाली या परिषदेत महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला

आषाढी वारी आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपूरी येथे आगमन झाले

दरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी काल सराटी इथं मुक्कामाला होती आज अकलूज इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गोल रिंगण होणार आहे

नदी प्रदूषण राज्यातल्या नद्यांचं वाढतं प्रदृषण रोखण्याबाबत सरकारला काही देणं घेणं दिसत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारल आहे सांडपाणी आणि रसायनांमुळे नद्यांच्या प्रदूषणाबाबत वनशक्ती या संस्थेकडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं

अमरावती पुणे आणि नागपूर विभागात गेल्या वर्षींच्या तुलनेत आतापर्यंत अधिक पाउस झाला आहे तर नाशिक आणि कोकण भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाउस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली

निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाउस पडत आहे कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फ्टांनी उचलून कोयना नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला

पाटण कराड आणि इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात गेल्या तीन दिवसांत ध्वांधार वादळी वाऱ्यासह मु्सळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून काल कुठल्याही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असतांना धुळे जिल्ह्यात मात्र पाऊस हुलकावणी देत आहे जिल्ह्याच्या काही भागात केवळ रिमझिम पाऊस पडला असून पावसाअभावी अनेक गावांमध्ये शेतातील पिके करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे ऐन पावसाळ्यात ध्रळे शहर पाणीटंचाईचा सामना करत आहे नांदेड जिल्हाही अजून मोठ्या पावसाची वाट पहात आहे केवळ इलक्या स्वरूपाचा पाउस झाल्याने शेतजमिनी कोरङ्याच असून तलावही कोरडे आहेत हवामान कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आजही सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे कोकणात काही ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे